रेण पंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे

नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांची पत्रकार परिषदेत माहिती आणि द्स या एकदिवसीय क्रिकेट सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाचं नागपूरात आगमन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहार मधील पाटना इथं राष्ट्रीय लोकशाहिवादी आघाडीच्या लोकसभा निवडण्कीच्या प्रचाराला स्रूवात केली बिहारमध्ये तसंच केंद्रातही एन डी ए चं सरकार असल्यामुळं विकासात गती आल्याचं पंतप्रधान म्हणाले केंद्रात तसंच राज्यातही आपलं सरकार असल्यास राज्याचा विकासात अडथळे येत नाही असं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं राज्यात रस्ते रेल्वेमार्ग हवाई क्षेत्रासहीत सर्वच विभागाकडून उत्कृष्ट काम होत असल्याचं ते म्हणाले केंद्र सरकारनं भ्रष्टाचार आणि दलालांची संस्कृती या देशातून बाद केली असून गरिबांचा पैसा थेट बैंक खात्यात जमा करण्याची प्रभावी योजना सुरू केली दहशतवाद विरोधात संपूर्ण देशानं लढा देण्यासाठी एकत्रित यावं तसंच आतापर्यंत देशातील या आधीच्या सत्ताधारी पक्षानी दहशतवादविरोधात लढा दिला नसल्याचा उल्लेखंही पंतप्रधानांनी यावेळी केला यावेळी त्यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली वाहीली आणि संपूर्ण देश शहीदांच्या क्ट्ंबियांच्या पाठीशी असल्याचं ते म्हणाले

त्यानंतर त्यांनी जाहीर सभेला संबोधित केलं

मोठया जनसम्दायाशी संवाद साधण्याकरता रेडिओ हे प्रभावी माध्यम असल्याचं पंतप्रधानांनी ओळखलं आहे असं जेटली यावेळी बोलताना म्हणाले प्रसार भारती चे मुख्य कार्यकारी शशी शेखर वेंपती यांनी मन की बात कार्यक्रमातून रेडिओचं प्नरूज्जीवन झाल्याचं सांगितलं या प्स्तकाच्या ई आवृत्तीचंही यावेळी प्रकाशन झालं मध्य प्रदेशातील ग्वालेहर इथं दिव्यांग क्रिडा केंद्राची स्थापना होणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयानं केली या केंद्रामुळं दिव्यांग व्यक्तींच्या खेळातील सहभाग परिणामकारक होऊन त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करता येण शक्य होईल तसंच या केंद्राम्ळ दिव्यांगजणांचा समाजातील सहभागही वाढण्यास मदत होणार आहे या केंद्रात धावण्याच्या मैदानासह पोहण्याचे तलाव तसंच इतर खेळांच्या आधनिक स्विधांचाही समावेश राहणार आहे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची काल नवी दिल्ली इथं भेट धेतली अभिनंदन यांनी दाखवलेलं शौर्य आणि धीरोदात्तपणाचा सर्व आरतीयांना अभिमान असल्याचा संदेश सीतारामन यांनी त्यांना पोहोचवला अभिनंदन यांना पाकिस्ताननं परवा रात्री अटारी वाघा सीमेवर भारताच्या स्पूर्द केल्यानंतर ते नवी दिल्ली इथं पोहेचले तिथं काल रूग्णालयात त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या

मात्र यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे तीन तर राज्य पोलीस दलाचे दोन जवान शहीद झाले तर नऊ जवान जखमी झाल्याचं संरक्षण दलाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं

पालघरमध्ये जिल्हा रूग्णालय मंजूर करण्यात आलं असून त्यासाठी लागणारी अधिकची जागा उपलब्ध करून द्यायचा आपण प्रयत्न करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते आज पालघर इथं महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते आज चिकित्सा पध्दतीत बरेच बदल झाले आहेत

यावेळी आदिवासी विकास मंत्री आणि जिल्हयाचे पालकमंत्री विष्णू सवरा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण शाह फुले तसेच संत रविदास यांच्या प्रस्कारांचे वितरण आज नाशिक येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत करण्यात आले डॉ आंबडेकर यांनी समतेचा विचार दिला त्याच विचारांनी शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे यावेळी आठवले म्हणाले

राज्यमंत्री रणजित कांबळे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कामकाजात विद्यार्थ्याचे असलेले विविध प्रश्न आणि तक्रारी सोडविण्यासाठी सर्व विद्यापीठांमध्ये समान कार्यपध्दतीची गरज आहे ती ओळखून आता विद्यापीठ तक्रार निवारण संदर्भात एकरूप परिनियम तयार करण्यात आला आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली या परिनियमाम्ळं महाविदयालय तसंच विद्यापीठ स्तरावर तात्काळ निवारण कक्षाची योजना आणि विद्यापीठ स्तरावर अपील करण्यासाठी लोकपाल नियुक्त केला जाणार आहे विद्यापीठ स्तरावर लोकपाल नियुक्त करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे असं तावडे यांनी सांगितलं विद्यार्थ्याना भेडसावणा या प्रवेशापासून ते परीक्षेच्या निकालापर्यंतच्या विविध तक्रारींचे परिणामकारक निवारण यामुळे आता होऊ शकेल या परिनियमादवारे तक्रार निवारणाची व्यवस्था विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे विद्यापीठांना बंधनकारक राहणार आहे असंही तावडे यांनी सांगितलं रत्नागिरी जिल्हयातील नाणार इथल्या रिफायनरी प्रकल्पासाठी काढण्यात आलेली भूसंपादन प्रक्रियेची अधिसूचना रद्द करण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाश देसाई यांनी काल मुंबई इथं पत्रकारपरिषदेत दिली या निर्णयामुळं शेतक यांचा सातबारावर असलेलं एम आय डी सी चे शिक्केही हटवले जाणार आहे

एस

सेंद्रीय शेतीला होत असलेला फायदा लक्षात घेता आणखी शेतक यांचे गट या कार्यक्रमात सहभागी होण्यास इच्छ्क असल्याचं प्रकल्प संचालक डॉ नलिनी भोयर यांनी सांगितलं भारत आणि आस्ट्रेलिया या संघादरम्यान एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना येत्या पाच मार्च रोजी नागपूर इथल्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्थित स्टेडियमवर खेळला जाणार आहे यासाठी आज दोन्ही संघाचं नागपूरात आगमन झालं हैद्राबाद इथल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर आरतीय संघात उत्साहाचं वातावरण आहे नागपूरातील सामना दिवस रात्र असा खेळला जाणार

मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील म्क्टबन या नव्या रेल्वे स्थानकाच्या भूमीपूजन समारंभ काल केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते झालं यावेळी अनेक मान्यवर आणि रेल्वेचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते या मार्गावर दर दिवशी एक मेल एक्सप्रेस आणि चार साप्ताहिक रेल्वे गाड्या धावतात हे स्थानक झाल्यावर इथल्या प्रवश्यांना प्रवास करण्यास सोयीचं होईल नागपूर जिल्ह्यात विभागीय आय्क्त डॉ

या स्थानिक स्ट्यांची सर्व संबंधित शासकीय कर्मचा यांनी नोंद घ्यावी असं विभागीय आय्क्त यांनी कळविलं आहे